पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉक्फरब्सिंगच्या माध्यमातून आठव्या आंतरराष्ट्रीय सौराष्ट्र पटेल सांस्कृतिक समाज परिषदेला संबोधित केलं

न्यायदानाच्या व्यवस्थेत पायाभूत सुविधांचं महत्त्व असल्याचं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुढच्या प्रवासाला निघाली

विदर्भात आलेल्या पावसाचा जोर ओसरला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आठव्या आंतरराष्ट्रीय सौराष्ट्रीय पटेल सांस्कृतिक समाज परिषदेला संबोधित केलं अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया इथं यंदाही आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे अनिवासी भारतीय विशेषतः सौराष्ट्र पटेल समाजाच्या प्रयत्नांची प्रशंसा करताना पंतप्रधान म्हणाले की अनिवासी भारतीयांनी नेहमीच भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे त्यांच्या प्रयत्नांमुळं भारतीय पासपोर्टचा प्रत्येक ठिकाणी आदर केला जातो असं ते म्हणाले स्वच्छ भारतसारख्या सरकारच्या विविध योजनांमुळं देशातल्या पर्यटनाला चालना मिळाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं त्यांनी अनिवासी भारतीय समुदायाला दरवर्षी किमान पाच परदेशी कूट्रंबांना भारताला भेट देण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं आवाहन केलं यामुळं एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाचा हेतू साध्य करण्याचा मार्ग सुकर होईल आणि पर्यायानं भारताच्या पर्यटन विकासाला अधिक चालना मिळेल महात्मा गांधींच्या स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी अनिवासी भारतीय कशाप्रकारे योगदान देऊ शकतात याबाबतही त्यांनी माहिती दिली

जगातील हा सर्वात उंच पुतळा असेल भारत आणि भूतान दरम्यान समान हिताच्या विषयांबाबत एकत्रितरित्या काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि भूतानचे पंतप्रधान श्री दाशो त्शेरींग यांच्यात काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत दोव्ही देशांदरम्यानचे द्वीराष्ट्रीय संबंध नव्या उंचीवर नेण्याबाबत एकमत झालं भूतान हा भारताच्या जवळचा शेजारी आणि एक मित्र राष्ट्र म्हणून त्यांच्या विकासकामांमध्ये सातत्यानं पाठिंबा देणार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं नीट जेईई आणि नेट या परीक्षा आता एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेतल्या जाणार असल्याचं मन्रष्यबळ विकासमंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं नीट परीक्षा डिसेंबर महिन्यात आणि जेईई मुख्य परीक्षा दरवर्षी जानेवरी आणि एप्रिल महिन्यात घेतली जाईल तर नीट परीक्षा दरवर्षी फेब्रवारी आणि मे महिन्यात घेतली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं काही खाजगी दूरचित्र वाहिन्यांच्या संकेतस्थळांवर दिशाभूल करणाऱ्या चूकीच्या बातम्या प्रसिद्ध होत असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री श्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या निदर्शनास आलं असल्याचं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे धुळे जिल्ह्यात मुलं पळवणारी टोळी आल्याची अफवा अशीच चुकीच्या आणि काहीही संबंध नसलेल्या छायाचित्रांच्या आधारे पसरल्याचं त्यांनी म्हटलं आहे माध्यमांकडून सरकारला जबाबदार वर्तनाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे न्यायदानाच्या व्यवस्थेत पायाभूत सुविधांचं महत्त्व असून अत्यावश्यक सुविधा असल्यास न्यायदानास अधिक गती मिळते असं प्रतिपादन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं राज्य सरकारनं न्यायालयांच्या पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्याचं ठरवलं असून त्याव्रसार औरंगाबाद खंडपीठाला राज्य सरकारकडून अपेक्षित असलेल्या सर्व पायाभूत स्रविधा उचित कालावधीत पुरविण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली औरंगाबाद खंडपीठाच्या नवीन इमारत विस्तारीकरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री फडणवीस बोलत होते मुख्यमंत्री म्हणाले की उच्च न्यायालयांनी तडजोडीनं तंटा निवारणाला प्राधान्य दिलेलं आहे त्यातून पैसा वेळ वाचतो

यापूर्वी श्री बोर्डे यांनी व्यायाधीशांची निवासस्थाने विश्रामगृह आणि अनेक्स इमारतीबाबत ज्या अपेक्षा राज्य सरकारकडून केल्या होत्या त्या पूर्ण करण्यात येत आहेत नवीन इमारत विस्तारीकरण करताना त्यात वाहनतळाचा विचार करण्यात आलेला आहे

हा आराखडा अंतिम टप्प्यात असून वास्तूविशारद त्यावर काम करत आहेत औरंगाबाद खंडपीठाला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा वेळेत पूर्ण करण्यात येतील

राज्यानं सातत्यानं पायाभूत सुविधा देण्यावर भर दिला असल्याचंही श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यानं इंद्रायणी काठी जमलेल्या हजारो वारकऱ्यांच्या साथीनं आणि टाळ मूद्रगांच्या गजरात काल आळंदीच्या दिशेहून पंढरीकडं प्रस्थान ठवेलं अधून मधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी बरोबरच भक्ती रसात चिंब व्हालेल्या वैष्णवांचा मेळा जणू काही याच क्षणाची आतुरतेनं वाट पहात होता प्रथेन्रसार मानाच्या दिंडी प्रमुखांना श्रीफळ दिल्यानंतर प्रस्थानासाठी माऊलीच्या पादुका पालखीत विराजमान झाल्या आणि विठूरायाच्या गजरानं अवधी अलंकापुरी दुमदुमून गेली मंदिर प्रदक्षिणेच्या वेळी तर वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता सावळ्या विठूरायाच्या ओढीनं पंढरीच्या दिशेनं निघालेल्या या पालखी सोहळ्यानं रात्री आळंदीतच नव्या दर्शन मंडपात विसावा घेतला आणि सकाळची आरती झाल्यानंतर तो प्रण्यनगरीकडं मार्गस्थ झाला दरम्यान संत तुकाराम महाराजांची पालखी काल निगडीमध्ये पोचली काल पालखीचा मुक्काम अकुर्डीमध्ये होता आज दोव्ही पालख्या पुण्यात दाखल होणार असून वारक ्यांच्या स्वागतासाठी महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे पालखी मुक्कामाच्या विकाणी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून चोवीस तास पाणीपुरवठा स्वतंत्र रूग्णवाहिका आवश्यक औषधसामुग्री आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पथकही तैनात करण्यात आलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र देवगड दिंडीनही काल पंढरपूरकडं प्रस्थान ठेवलं राज्यातील प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर यंदा वारितील प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर तर घटला आहेच त्याबरोबर या वर्षीपासून पत्रावळी आणि द्रोणमुक्त वारी करण्याचा निर्धार संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रमुख रामभाऊ चोपदार यांनी व्यक्त केला आहे नागपूर शहरात कालपासून सुरू असलेल्या पावसानं संपूर्ण शहरात पाणी साचलं आहे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे नागनदी पिवळी नदी पोहरा नदी द्रथडी भरून वाहत आहे शहरातील या संपूर्ण परिस्थितीची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत असलेल्या सिटी ऑपरेशन सेंटरला भेट देऊन परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली जिथं आवश्यक आहे त्या सर्व ठिकाणी तातडीनं मदत पोहोचवावी आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य चोखपणं बजावण्यात यावं असे निर्देश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी पावसामुळं झालेल्या नागपूर शहराच्या परिस्थितीची माहिती घेतली

नदीकाठावर असलेल्या नागरिकांना धोक्याची सूचना देऊन तातडीनं हलविण्याचे निर्देश त्यांनी दिली शाळा समाजभवन तयार ठेवा सर्व ती मदत आणि सहकार्य करा असेही निर्देश त्यांनी दिले आपतकालीन यंत्रणा संपूर्ण शहरात मदत कार्य करीत असून जिथून नागरिकांची मागणी आली तिथं तातडीनं मदत पाठविली जात असल्याची माहिती मनपा आय्रक्त श्री वीरेंद्र सिंग यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना दिली दरम्यान राज्यात सर्वदूर पावसाच्या तडाख्यानं जनजीवनावर परिणाम झाला आहे मुंबईत आज सकाळपासून म्रुसळधार पाऊस सुरू आहे नवी मुंबईत सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसानं रस्ते वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे रत्नागिरीत खेड तालुक्यात बोरघर इथं मुसळधार पावसामुळं रस्त्यावर पाणी तुंबल्यानं मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे उल्हास नदीनं रौद्र रूप धारण केल्यानं कल्याण मुरबाड वाहतूक पूर्ण ठप्प आहे अकोला जिल्ह्यात ग्रामीण भागात समाधानकारक पावसामुळं पेरणीला वेग आला आहे अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत दरम्यान विदर्भात आलेल्या पावसाचा जोर ओसरला आहे मुंबईला जवळ असलेल्या कर्जत खोपोली खालापूर परिसरातील धबधबे आणि तलावांवर पर्यटकांसाठी बंदी घातली गेली आहे

कर्जतचे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी आज या संबंधिचा आदेश काढला असून तशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत रायगड जिल्ह्यातील निसर्ग मुंबईच्या पर्यटकांना नेहमीच खूणावत असतो शनिवारी रविवारी कर्जत खोपोली परिसरात वर्षा पर्यटनाला हजारो पर्यटक येत असतात मात्र अनेकदा धबधब्यावर किंवा धरणात बुडून पर्यटकांना आपल्या जीवास मुकावे लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत आज महिला बचतगटाच्या माध्यमातून संघटीत झाल्या आहेत या संघटनात महिला आर्थिक विकास महामंडळाचा मोलाचा वाटा आहे यामुळं ग्रामीण महिलांच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली असून त्या उद्योजक बनत आहेत आज महिलांना खऱ्या अर्थानं स्वावलंबी बनविण्यासाठी बँकांनी आता मुद्रा योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना स्वावलंबी होण्यास मदत करावी असं प्रतिपादन आमदार श्री संजय पुराम यांनी केलं महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हास्तरीय पंतप्रधान मुद्रा योजना समव्वय समिती आणि नियोजन विभाग यांच्या संयुक्त वतीनं तीन जुलै रोजी आमगाव इथल्या लक्ष्मणराव मानकर फार्मसी कॉलेज इथं आयोजित स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगावची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पंतप्रधान मुद्रा योजना महिला कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याचं उद्घाटक म्हणून श्री पुराम बोलत होते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोन मुलांना जीवदान देण्याचं मोलाचं काम जलतरणपटू प्रभाकर साठे यांनी केलं त्यांचं कार्य नवयुवकांसाठी प्रेरणादायक आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री अश्विन मुद्गल यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभाकर साठे यांना काल जीवनरक्षक पदक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते